पक्षाचतिक्विगन भूजबळ यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारम्रिख्यमंत्री दक्वि फडनवीस हक्वियानं लहान आहक्व त्यातच त ्विपघातानमिख्यमंत्री झालखाह्या त्यांनी जपून टीका करावी असा सल्ला पवार यांनी यावक्री दिला कोपरगाव इथंही शरद पवार यांची सभा झाली यावळी पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका कल्ली नाशिक इथं काल शिवसहिक्वाध्यक्ष उद्दव ठाकरि यांची सभा झाली सैनिकांच्या शौर्याचविजकारण आम्ही करणार नाही मात्र विरोधकांनी किमान सैनिकांच्या शौर्याविषयी शंका घस्त नया असं आवाहन त्यांनी यावछी कल्वे पालघर मतदार संघातल्या नालासोपारा इथं काल भारतीय जनता पक्षाचख्विष्ठनसीछीद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी विजय संकल्प सभा घत्तीी